सांगली जिल्ह्यात पुराची पाणी पातळी कमी होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजीत चौधरी यांनी दिली आह सध्या सांगलीवाडी परिसरात अन्नाची सुमारत्रीन हजार पाकिटडिलिकॉप्टर आणि बोटीव्दारप्रीहोचवण्यात आली आहत या व्यतिरिक्त शहरासाठी जवळपास पाच हजार अन्न पाकिटश्राणि पाण्याच्या बाटल्या बोटीव्दारक्रिकिया ठिकाणी पोहोचवण्यात यतअसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली

आज पहाटनिमाज अदा कल्यानंतर सर्व यात्रक्रि अराफत च्या मैदानाच्या दिशक्तिक्वाना होतील याठिकाणी हज च्या प्रार्थनक्षी प्रमुख नमाज अदा क्ली जात आरताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातून प्रथमच दोन लाख एवढ्या मोठ्या संख्यती यात्रक्रि हज यात्रली गलिछाहत्त्